राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या पंधरा हजारांच्या पुढे

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध जिल्ह्यात निर्बंध लागू कोरोना आकडेवारी राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या पंधरा हजारांच्या पुढं राहिली आहे

राज्यात दहा मार्चपासून दैनदिन निदान होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या तेरा हजारांच्या पुढे असून बारा मार्चपासून ही संख्या पंधरा हजारांच्या पुढेच असल्यानं चिंता वाढली आहे

दैनंदिन बाधितांमध्ये सर्वाधिक संख्या नागपूर महापालिका क्षेत्रातल्या बाधितांची आहे

काल सगळ्यांत कमी बाधित सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण आढळून आले उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या पूणे जिल्ह्यातल्या रुग्णांची आहे

धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्याच्या संख्येवरही मर्यादा घालण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत

या सर्वच ठिकाणी मास्क लावणे उपस्थितांच्या शरीराचं तापमान मोजणे सक्तीचं करण्यात आलं आहे ताप असलेल्या व्यक्तिला प्रवेश दिला जाणार नाही नागरिकांसाठी जागोजागी हँड सनिटायजर ठेवणही अनिवार्य करण्यात आलं आहे कोरोना रक्ताचा तटवडा कोरोना लसीकरणाचा परिणाम राज्यातल्या रक्तसंकलनावर होणार असून दोन महिन्यांनी रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे

म्हणजे सुमारे दोन महिने रक्तदान करता येणार नाही त्याचा रक्त संकलनाला फटका बसणार आहे राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेन या संदर्भात देशातल्या रक्त संकलन केंद्राना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यातच उन्हाळ्यात रक्तसंकलन कमी होत असल्यानंही समस्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नियमीत रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा तसंच जे नागरिक कोरोना लस घेणार आहेत त्यांनी त्यापूर्वीच रक्तदान करावं असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे

काल धुळे शहरातली सर्व द्कानं आणि बाजारपेठा बंद होत्या

पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी स्वतः शहरात फिरुन आढावा घेतला ध्रळे शहराप्रमाणंच जिल्ह्यातल्या साक्री शिरपूर शिंदखेडा तालुक्यामध्येही जनता कर्फ्युला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला शिरपूर साकी दोंडाईचा शहरांमध्येही सर्व द्कानं शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत

औरंगाबाद हॉटेल्स औरंगाबादमध्ये उद्या म्हणजे बुधवारपासून शहरातली हॉटेल्स पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल घेतला आहे हॉटेल्समधली केवळ पार्सल सुविधा सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्राद्भाव झपाट्यानं वाढत आहे रोज हजारांच्या वर नवे रुग्ण आढळत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे जिल्ह्यात विविध भागांमध्ये पोलिस आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अंशत टाळेबंदीबाबत तपासणी दौरा केला होता त्यात रेस्टॉरंट्स हॉटेल परमीट रूम नाश्ता सेंटर ढाबे रिसॉर्ट या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळंच शहरातली सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय काल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतला आहे

या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि एमआयडीसी वगळता सर्व बंद ठेवण्यात येत आहे

जिल्ह्यातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत टाळेबंदी लावण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला असला तरी काही व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत नागरिकांनी टाळेबंदी टाळण्यासाठी सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी बिनवडे यांनी केलं आहे

या प्रतिबंधातून प्र्वपरवानगीनं अत्यावश्यक सेवेस सूट देण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे मात्र या महिन्यात होणाऱ्या विविध परीक्षा लक्षात घेता वाचनालयं आणि अध्ययन कक्ष टाळेबंदीतून वगळण्यात आले आहेत

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत

व्यवसायासाठी मात्र या आस्थापना उघडण्यास परवानगी राहणार नाही केवळ कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी असलेल्या खाजगी आस्थापना कार्यालयांनाच ही परवानगी असेल

शाळास्तरावर ज्या परीक्षा चालू आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांनी कोरोना संदर्भात जनजागृती करून नागरिकांमध्ये क्ठल्या पद्धतीची भीती पसरणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी या आदेशात म्हटलं आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार